स्वच्छ प्रशासन स्पष्ट द्रदृष्टां आाण सर्मापत नेतृत्व हों काळाची गरज असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू यांनी म्हटलं आहे

संसदेच्या दोन्ही सदनांचा कामकाज आज विरोधकांनी विविध मुद्यांवरून केलेल्या निदर्शनाम्रछं प्रभावित झालं

तंत्रज्ञानाचा वापर करून क्रषी आणि ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल राजीवकुमार शुक्ला यांचं प्रतिपादन

नागपुरात उद्यापासून तिसऱ्या ऑर्टेजसिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन स्वच्छ प्रशासन स्पष्ट द्रदृष्टां आर्गिण सर्मापत नेतृत्व हां काळाची गरज असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू यांनी म्हटलं आहे सावर्जानक जीवनात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी वास्तव जाणून घेऊन सामान्य माणसाशी संवाद साधनं आर्गाण य्वकांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेणं महत्वाचे आहे असं ते म्हणाले ते आज महाराष्ट्रातल्या ठाणे इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीपच्या विद्याथ्याशी संवाद साधत होते विद्याथ्यामध्ये शालेय जीवनापासून हो मूल्ये बंबवायला हवीत असं आवाहन त्यांनी ववदयापीठं मर्हावद्यालयं आण शैक्ष्मणक संस्थांना केलो विद्याथ्याना संसदोय व्यवस्थेची ओळख करुन देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले देशातल्या शेवटच्या घटकापयत सेवा प्रवण्यासाठो प्रशासन व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलां जगात सध्या भेडसावणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी य्वकांनी तंत्रज्ञान शिकून घेणं आवश्यक आहे असं ते म्हणाले

प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग लोककलेचे अभ्यासक डॉ प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली संसदेच्या दोव्ही सदनांचं कामकाज आज विरोधकांनी विविध मुद्यांवरून केलेल्या निदर्शनामुळं प्रभावित झालं काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आज संसद भवन परिसरात वेगवेगळ्या मागण्यांसाठी निदर्शनं केली नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणेच्या विरोधात काँग्रेसनं तर प्राध्यापक भरतीसाठी दोनशे बिंदू नामावली पद्धत वापरण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्ष बहुजन समाजवादी पक्ष राष्ट्रवादी जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षानी तर आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगु देसम पक्षानं निदर्शनं केली दरम्यान बिजू जनता दलाचे खासदार लाडूकिशोर स्वैन यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

दरम्यान राज्यसभेचं कामकाज देखील विरोधकांच्या गोंधळामुळं प्रभावित झालं कामकाज सुरू झाल्यानंतर नागरिकत्व विधेयकावरून विरोधकांनी गोंधळ केल्यामुळं सभापती एम वेंकय्या नायडू यांना सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं

तंत्रज्ञानाचा वापर करून कुषी आणि ग्रामीण विकासाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं प्रतिपादन नवी दिल्लीचे आकाशवाणी केंद्राचे विशेष कार्याधिकारी राजीवकुमार शुक्ला यांनी केलं ते आज नागपूरस्थित केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत छिंदवाडा आकाशवाणी केंद्र आणि कृषी कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या क्रषीवाणी कार्यक्रम शेतकऱ्यांची गरज आणि प्रशिक्षण या तीन दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते क्रषी तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या गरजेवर अवलंब्रन आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या फायदद्याची गोष्ट आकाशवाणीवरून ऐकवली जाणार नाही तोपर्यंत ते आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणार नाहीत असं परखड मत राज्य सरकारच्या नागप्रर विभागाचे संयुक्त क्रषी संचालक आर

भोसले यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मांडलं शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या विविध समस्यांबद्दल तज्ञांशी चर्चा करावी तसंच विपणनाचं तंत्र अवगत करावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला यावेळी केंद्र सरकारच्या कृषी महामंडळ आणि शेतकरी कल्याण विभागाच्या जनमाध्यम विभागाचे संयुक्त संचालक डॉ सुधीरकुमार यांनी आकाशवाणीनं आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान सिंचन योजना मुदा आरोग्य कार्ड या सरकारच्या योजनांचा प्रसार करावा तसंच शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात ज्या योजना लागू केल्या गेल्या आहेत त्या आकाशवाणीवरून सांगण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली नागपूर महानगरपालिका ऑरेंज सिटी कल्वरल फाऊंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागप्रर विद्यापीठाच्या वतीनं तिसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्यापासून ते दहा फेब्रवारीदरम्यान आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरकरांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे सात ते दहा फेब्रुवारीदरम्यान आयोजित ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं गायत्रीनगर आयटी पार्क इथल्या पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड इथल्या कविक्लग्रुरू कालिदास सभागृहात राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्रुळे यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता उद्घाटन होईल कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन सचिव डॉ चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह अव्य मान्यवर उपस्थित राहतील

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा भारतीय चित्रपटांमध्ये उत्क्रष्ट योगदानाबद्दल प्रसिद्ध चित्रपट निर्माते जाहन्र बरूआ यांना ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल प्रस्कारानं गौरविण्यात येणार आहे तर प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना ऑरेंज सिटी कल्वरल फाऊंडेशन प्ररस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे

झाशी राणी चौकातील विदर्भ साहित्य संघामध्ये प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत

र्विशेष म्हणजे स्पधमध्ये दिव्यांग स्पधकहो सहभागी होणार असल्याची मार्ाहती क्रीडा र्सामती सभापती नागेश सहारे यांनी पत्रकार पर्वारषदेत दिलो आपलं शौचालय स्वच्छ आणि स्रुंदर दिसावं यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा घेण्यात आली

या स्पर्धेअंतर्गत प्रत्येक क्ट्रंबानं स्वनिधीतून आपल्या वैयक्तिक शौचालयांचं रंगरंगोटी करणं अनिवार्य होतं त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहिणं गरजेचं आहे

भंडारा जिल्हयातील सव शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरोता कद्व शासनानं पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केलो आहे या योजनेमध्ये वनहक्क कायद्यांतगत जिल्हा र्सामतीनं पात्र केलेल्या शेतकरी कुटूंबाचा सुध्दा समावेश करण्यात येणार आहे

सदर अनुदान संबंधित शेतकऱ्यांचे सव र् ाठकाणाचे र्मिळून लागवडीलायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टर पयत असेल त्यांना अन्ज्ञेय राहोल अशी माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली आहे राज्यातल्या आदिवासींसाठी सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनानं एक समिती निय्रक्त केली आहे

दरम्यान भारतीय महिला संघाला देखील आज पराभवाचा सामना करावा लागला